सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस

निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्डाच्या वतीनं दाखल झालेल्या याचिका फेटाळल्याचं प्रथम न्यायालयानं सांगितलं संबंधित भूखंड सरकारी मालकीचा असून त्याबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी केलेल्या दाव्यांचा विचार आपण केला असल्याचं निर्णयात म्हटलं आहे वादग्रस्त जागेवरच्या मशीदी खाली मंदिराचे अवशेष असल्याचं भारतीय प्रातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं असून या जागेवर पूजा अर्चा करण्याचा हक्क हिंदू पक्षानं सिद्ध केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्त्व मान्य करुन न्यायालयानं रामलल्ला तर्फे दाखल याचिकेवरही विचार केला आहे रामचबुतरा सीता की रसोई या जागांचे अस्तित्त्वही न्यायालयानं मान्य केले आहे राम असो वा रहीम भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे रामलल्लाचे वकील सी

वैद्यनाथन् यांनी निकालाचं स्वागत केलं तर आपण या निकालाने समाधानी नसून फेरविचार याचिका दाखल करु असं सुन्नी वक्फ बोर्डाचे जफरयाब जिलानी यांनी म्हटलं आहे अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं न्याय मिळाल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे या निर्णयाकडे कोणीही जय पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नये देशवासीयांनी संयमानं आनंद व्यक्त करावा आता सगळ्यांनी मिळून राम मंदिराच निर्माण करुया असं आवाहन त्यांनी केलं ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं काळजीवाहू मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे भारतीय आस्था या निर्णयामुळे अधिक मजबूत झाल्याचंही फडणवीस म्हणाले

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना माहिती दिली